ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते

याआधी महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यापेक्षी जास्त आरक्षण देण्याचे प्रयोग झाले पण ते न्यायालयात टिकले नाहीत असं पवार म्हणाले जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शक्ती येते असप्रवार म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँप्रेससोबत चर्चा सुरू असल्याचहीीत्यातीी स्पष्ट केलं दरम्यान कोल्हापूर धिं शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर के कणबरकर पुरस्कार आज ज्येष्ठ विचारवत्तीप्रा

पाटील याप्ती पवार याच्या हस्ते प्रदान करण्यात आला

पवार यातीी आपल्या भाषणामध्ये प्रा पाटील याच्या समग्र जीवनसर्विंगचा अत्यत्त ओघवत्या भाषेत आढावा घेतला शेतकरी कष्टकरी कामगार आदी वखित शोषित वर्गाच्या हक्काछीठी एन

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँप्रेससोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यात्ती स्पष्ट केलं

त्यामुळे त्रिवार तलाकची प्रथा बेकायदेशीर ठरणार असून याच उल्लेखि करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते

त्यामुळे गेल्या आठवड्यात केंद्रीय मक्रिमछ्ळानपुन्हाक्किदा नव्यानक्रिध्यादेश जारी केला

मात्र या अध्यादेशानुसार त्रिवार तलाक अजामीनपात्र गुन्हा ठरत असल्यान साधित व्यक्तीला पोलीस जामीन देऊ शकणार नाहीत तर त्यासाठी महानगर दद्वाधिकाऱ्यासमोर हजर व्हावल्रागेल यवतमाळ इथस्किरू असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य सर्पेमिनाचा आज समारोप होत आहे समारोपाला केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मुरलीधर चांदेकर उपस्थित राहणार आहेत यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय नंदापुरे आदर्श शेतकरी सुभाष शर्मा माजी खासदार सदाशिव ठाकरे यांचा सत्कार होणार आहे

काल रात्री चद्छाच्या विठोबाची माय गावा गेली या साशित्तीक कार्यक्रमातून बी

यावेळी त्यात्री प्रत्येक सैनिकात्री देशाची शान आणि मान उच्चिवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सागितलं जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पुण्यातील मेजर शशीधरन नायर यांच्यावर आज पुण्यात लष्करी निमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

यावेळी पूण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसंच सर्व पक्षीय स्थानिक नेते उपस्थित होते शुक्रवारी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचा भंग करुन दोन ठिकाणी गोळीबार तसंच स्फोट घडवले होते या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना दोन लष्करी जवानांना आपला जीव गमवावा लागला

मराठी व्यावसायिक राष्ट्रिमी इजिं राष्ट्रिमी चित्रपट दूरदर्शन आणि जाहिराती अशा विविध माध्यमातून प्रधान यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती

आतापर्यंत ही सुविधा मोफत होती

सिंधूदुर्ग जिल्ह्यात आद्य पत्रकार बाळशास्त्री जाधिक्रि स्मारक आणि पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारधिकाल पालकमधी दीपक केसरकर याच्या हस्ते झाला नवीन जाहिरात धोरण पत्रकार सर्खिण कायदा आदी मागण्याछिबरच पत्रकारात्ती निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनान पद्धित कोटी रुपयार्टी तरतूद केली आहे माहिती आणि जनसप्क महासद्वललनालयाकडे हा निधी वर्ग केला असुन आठ दिवसात याबाबत शासन निर्णय काढला जाईल असं केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केल